रांची रामगड हजारीबाग छत्रा गिरिध आणि सरैकेला या जिल्ह्यातले हे मतदारसंघ आहेत

उर्वरित पाच मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरु राहील

या विधेयकात विरोधकांनी सूचवलेल्या स्धारणाही सभागृहानं फेटाळून लावल्या सोमवारीच हे विधेयक लोकसभेतही संमत झालं होतं

त्यानुसार पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या तीन देशांमधले हिंद शिख बौद्ध जैन पारसी आणि खिश्चन समुदायांचे भारतात राहात असलेले अनधिकृत निर्वासित आता भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी पात्र ठरणार आहेत हे विधेयक मुस्लीम धर्मीयांविरोधात नाही त्यांचं भारतीय नागरिकत्व कायम राहील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या विधेयकावर राज्यसभेत झालेल्या चर्चेच्या वेळी स्पष्ट केलं या विधेयकामुळे ईशान्य भारतातल्या नागरिकांच्या हिताला कोणतीही बाधा पोचणार नाही ईशान्य भारताची संस्कृती तसंच सामाजिक आणि भाषिक ओळख जपण्यासाठी रालोआ सरकार वचनबद्ध आहे असंही शाह यांनी सांगितलं नव्या कायद्यामुळे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातल्या ज्या नागरिकांचा धार्मिक छळ होत होता त्यांना जगण्याची नवी उमेद मिळेल असंही शाह म्हणाले नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंज्र झाल्याबददल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे तसंच करुणा आणि बंधुत्व या देशानं जपलेल्या मूल्यांचं प्रतिक आहे असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे गेली अनेक वर्षे अत्याचार सहन करत असलेल्या लोकांच्या यातना या विधेयकामुळे संपूष्टात येतील असंही मोदी यांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलेल्या संसदेच्या सर्व सदस्यांचेही मोदी यांनी आभार मानले आहेत हे विधेयक संमत झाल्यामुळे करोडो पिडीत लोकांचं स्पप्न साकार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर म्हटलं आहे या सर्व पिडीतांची सुरक्षा आणि त्यांचा सन्मान राखला जावा यासाठी दाखवलेल्या निर्धाराबद्दल शाह यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे तसंच ठरावाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभारही मानले आहेत नव्या कायद्यामुळे भारताच्या शेजारच्या देशांमधल्या धार्मिक छळाला बळी पडलेल्या अल्पसंख्यांकांना आता सन्मानानं जगण्याची संधी मिळेल असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे या ऐतिहासिक निर्णयासाठी जावडेकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची प्रशंसा केली आहे नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होणं म्हणजे संकूचित मनोवृतीचा देशाच्या बहसमावेशकतेवर मिळवलेला विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे भाजपा ध्वीकरणाचा जाहीरनामा राबवत असल्याचा आरोप करत त्याविरोधात प्रखर संघर्ष करण्याचा त्यांनी एका निवेदनात प्नरुच्चार केला भारत आणि जर्मनी यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि संबंधित विचारसरणीचा निषेध केला आहे आणि या समस्येला तोंड देण्याच्या उददेशानं सर्वसमावेशक आणि शाश्वत उपाययोजना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याची गरज व्यक्त केली आहे नवी दिल्ली इथं काल भारत जर्मनी संय्क्त कार्य गटाच्या आठव्या बैठकीत या आशयाचा ठराव संमत करण्यात आला दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावर आणि दक्षिण आशियायी भागांमध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांबाबत दोन्ही पक्षांनी चर्चा केली दहशतवाद्यांचं जाळं त्यांची आश्रयस्थानं पायाभूत सुविधा आणि त्यांना होणारं अर्थसाहाय्य यांना आळा घालण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला

तेलंगणमधल्या पशुवैदयकीय महिला डॉक्टरच्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चार आरोपींना चकमकीत ठार करण्याच्या घटनेची विशेष तपास पथकाकड्न स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठानं या घटनेची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी न्यायाधीशाची निय्क्ती करण्याचा प्रस्ताव दिला होता हे न्यायाधीश दिल्लीतूनच या घटनेची चौकशी करतील असं पीठानं म्हटलं होतं चकमकीच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशाचं राज्य सरकारनं पालन केलं असल्याचं तेलंगण सरकारच्या वतीनं मुकल रोहतगी आणि कष्णक्मार सिंग यांनी न्यायालयाला सांगितलं

जम्मू क्षेत्रातल्या विविध न्यायालयांमध्ये संप प्कारल्याबद्दल आणि न्यायालयाच्या कामकाजात अडथळे आणल्याबददल अनेक वकिलांना जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयानं नोटिस बजावली आहे या वकिलांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रक्रियेचा अवलंब का करू नये अशी विचारणा मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मितल आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या पीठानं केली आहे विविध कागदपत्रांची नोंदणी करण्याचे अधिकार न्यायालयाकडून काढून घेऊन ते महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय बार असोसिएशनने एक नोव्हेंबरपासून बेम्दत संप प्कारला आहे त्याम्ळे जम्म् क्षेत्रात असलेलं उच्च न्यायालय आणि त्याअंतर्गत असलेल्या इतर कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे

पाकिस्तानातल्या लाहोर इथल्या दहशतवादविरोधी न्यायालयानं मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद आणि त्याच्या तीन साथीदारांना दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक सहकार्य केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून काल त्यांच्यावर ग्न्हा दाखल केला

वेल्स यांनी ट्विटर संदेशाच्या माध्यमातून केलं आहे

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताच्या पी

सिंधूला पृढचे दोन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे

आज तिचा सामना चीनच्या हे बिंग जियाओ बरोबर होणार आहे

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात विप्रामध्ये सुरु असलेला अनिश्चितकालीन बंद आज सकाळी मागे घेतला त्रिप्राचे म्ख्यमंत्री बिप्लव कुमार देब आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी काल रात्री आंदोलकांच्या नेत्यांची भेट घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत लवकरात लवकर भेट घडवून देऊ असं बिप्लव क्मार यांनी आंदोलक नेत्यांना दिलं

दरम्यान काँग्रेसनं आज चोवीस तासांसाठी त्रिप्रा बंदचं आवाहन केलं आहे